भारतरत्न डॉ

आदरांजली वाहण्यात येत आहे

जिल्ह्यात प्रभावीपणं राबविण्यात येत आहे

संकल्पनेतून दांडी याट्रेच्या धर्तीवर आयोजित स्वस्थ भारत याट्रेचं आज नागप्रमध्ये आगमन भारतरत्न डॉ

यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत भारतीय घटनेचे जनक असलेले बाबासाहेब हे न्यायवादी अर्थतज्ञ राजनीतिज्ञ आणि समाजस्धारक होते त्यांनी दलित महिला आणि कामगारांबरोबर होत असलेल्या सामाजिक भेदभावाविरोधात चळवळ केली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसद भवन संक्लातल्या बाबासाहेबांच्या प्तळ्याला प्ष्पांजली अर्पण केली उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग लोकसभेच्या सभापती स्मित्रा महाजन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत कांग्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि इतर मान्यवरानीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव आणि म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या प्तळ्याला अभिवादन केलं शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं समतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत बाबासाहेबांच्या विचार आणि संविधानानुसार राज्य सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले दीक्षाभूमीवरही बाबासाहेबांच्या प्तळ्याला माल्यार्पण अर्पित करून आदरांजली वाहण्यात आली तसंच आकाशवाणी नागपूर केंद्रातही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यानी बाबासाहेबांच्या प्रतिमेला प्ष्प अर्पण करून अभिवादन केलं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आलं यामाध्यमातून दिव्यांगांना म्ख्य प्रवाहात आणण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गुहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपुर इथं केले

केंद्र सरकारकडून दिव्यांगांना न्याय देण्याच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत जे साहित्य वाटप होत आहे ते केंद्र सरकार कडून मंजूर झालेल्या निधीतून होत आहे

जिल्ह्यातल्या शेवटच्या दिव्यांगापर्यंतचा शोध आम्हाला घ्यायचा असून सर्वाची नोंद झाली पाहिजे असंही ग्रहराज्य मंत्री यावेळी म्हणाले

याच संदर्भात केंद्र सरकारनंही येत्या दहा डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर सर्वात लोकप्रिय जागतिक नेते ठरले आहेत

केंद्रीय ग़हमंत्री राजनाथ सिंग यांनी नागरी स्रक्षा व्यवस्था अधिक प्रभावी आणि मजबूत बनवण्याच्या गरजेवर भर दिला आहे ते आज नवी दिल्ली इथं नागरी संरक्षण आणि होमगार्डच्या स्थापना दिवस समारोहात बोलत होते कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी सर्वप्रथम या संघटनांचे कर्मचारीच पोहोचताच तसंच कायदा आणि स्व्यवस्था उत्तम राखण्यासाठी सक्रीय भ्मिका निभावतात असंही राजनाथ सिंग यावेळी म्हणाले

भारतातल्या कल्पकतेसाठी जागतिक भांडवलाला चालना ही यावर्षीची संकल्पना आहे भारतीय स्टार्ट अप्सना निधीसाठी जगभरातून उपलब्ध असलेल्या संधींचे दर्शन या परिषदेच्या माध्यमातून घडणार आहे देशात अधिकाधिक जागतिक भांडवल आकर्षित करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे देशातल्या स्टार्ट अपशी संबंधित बाबींना अधिक चालना मिळावी या ृष्टीने सरकार आणि अनुभवी व्हेंचर कॅपिटल फंड व्यवस्थापक यांच्यात चर्चा होण्यासाठी ही परिषद उपय्क्त ठरणार आहे

अमेरिका चीन जपान हाँगकाँग सिंगापूर या देशातले निधी व्यवस्थापक या परिषदेला हजर राहणार आहेत

तेलंगणा आणि राजस्थान विधानसभेसाठी उद्या मतदान होणार आहे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे

मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे समाजात रुजलेल्या विचारांमध्ये परिवर्तन आणून म्लींच्या जन्माच्या स्वागताला प्रोत्साहन देणारी माझी कन्या भाग्यश्री योजना अमरावती जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे पूर्वीच्या स्कन्या योजनेचे लाभ कायम ठेउन नविन स्वरुपातील माझी कन्या भाग्यश्री या या योजनेअंतर्गत अधिकचे लाभ लाभार्थ्यांना प्रदान करण्यात येत आहेत ज्या जिल्हयांमध्ये म्लींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्हयांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे या योजनेतंर्गत दोन प्रकारांमध्ये लाभार्थ्यांची विभागणी करण्यात आली आहे ज्या दाम्पंत्यांना एक्लती एक म्लगी आहे आणि मातेने क्टूंबनियोजन केले आहे तसंच लाभार्थ्यांच्या द्रसऱ्या प्रकारात ज्या दाम्पंत्यांना एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या म्लीनंतर क्टूंबनियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे अशा परिस्थितीत दोन्ही म्लींना योजनेचा लाभ देण्यात येतो मात्र एक म्लगा आणि एक म्लगी अशी परिस्थिती असल्यास संबधितांना लाभ घेता येणार नाही मराठवाड्यातील द्ष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं तीन सदस्यीय पथक अहमदनगर जिल्ह्यात दाखल झालं या पथकानं जिल्ह्यातील पाथर्डी कर्जत जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्याशी संवाद साधला आणि परिस्थितीची माहिती घेत त्यांनी शेतकऱ्याना दिलासा दिला की या संदर्भात केंद्र सरकार निश्चितपणे उपाययोजना करेल वस्त्स्थिती आणि जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनीही या पथकाची पाथर्डी इथं भेट घेऊन या पथकाने आपला सकारात्मक अहवाल द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली

राज्यातील ख्ल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे

मागिल दहा पंधरा वर्षात जनमानसाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळं नागरिकांना विविध विकारांना सामोरं जावं लागत आहे या विकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठीच स्वस्थ भारत यात्रेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांची यांनी दिली ते आज केंद्र सरकारच्या आरोग्य आणि क्टूंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या स्वस्थ भारत यात्रेच्या स्वागताप्रित्यर्थ नागपूर इथं बोलत होते मीठ आणि साखरेवर नियंत्रण ठेवलं तर आपलं आरोग्य उत्तम राहील असंही त्यांनी बोलताना सांगितलं

स्वस्थ भारत यात्रा ही संकल्पना अतिशय चांगली असून ही विद्याश्र्यांनी सगळ्याना सांगावी असं बालरोगतज्ञ डॉ क्श झ्नझ्नवाला यांनी यावेळी सांगितलं घरी तयार केलेलं जेवण आहारासाठी अतिशय महत्वाचं असून त्यात आहारम्ल्याचं प्रमाण जास्त असतं असंही ते म्हणाले रोजच्या आहारात कोशिबीरी आणि हिरव्या भाज्या आवश्यक आहेत तसंच भारतीयांमध्ये प्रथिनेय्क्त पदार्थांची कमतरता असून त्यामुळचं त्यांना थकवा लवकर येतो असंही त्यांनी बोलताना सांगितलं

योग प्रात्याक्षिक प्रभातफेऱ्या सायकल यात्रा आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिरं ही या यात्रेची ठळक वैशिष्ट्ये होत

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे